व्हॉट्सअँपचा दुरुपयोग रोखण्यासाठी अशाप्रकारच्या संदेशाचा मूळ सोत शोधून काढण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन मुंबईसह रत्नागिरी रायगड ठाणे आणि राज्यात सर्वदूर काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे कल्याण आणि त्यापुढील भागात रेल्वेरुळांवर पाणी जमा झाल्यानं मध्य रेल्वेनं खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण ते कर्जत आणि खोपोली पर्यंतची रेल्वेसेवा तूर्तास बंद केली आहे बदलापूर वांगणी दरम्यान रुळावर पाणी असल्यानं महालक्ष्मी एक्सप्रेस सामटोली इथं अडकली आहे या गाडीतल्या पाचशेहून अधिक प्रवाशांना एनडीआरएफ नौदल तसंच स्थानिकांच्या मदतीनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं अजूनही हे बचावकार्य सुरू आहे या बचावकार्यासाठी रबरी बोटींचा वापर करण्यात आला तसंच एका हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला दरम्यान अतिवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबईत विमानांची उड्डाणं एक तास विलंबानं होत आहेत कोकणाच्या विविध भागातही जोरदार पाऊस सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं तसंच चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं दोन्ही ठिकाणची मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जिल्हयातील सर्व नद्यांना पूर आले आहेत महाडमध्ये आज पहाटे सावित्रीच्या पुराचं पाणी शिरल्यानं शहरातील लोकांची तारांबळ उडाली पाणी आल्यानं मुख्य बाजारपेठ जलमय झाली आहे रोद्यात कुंडलिका नागोठण्यात अंबा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवरून वहात आहे पाताळगंगा गांधारी गाढी या नद्यानाही मोठे पूर आले आहेत सकाळी राष्ट्रीय महामार्गावर दरड पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पडलेली दरड आपत्ती विभागाकडून तीन तासात हटवण्यात आली

मध्यरात्री पासून शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री चांगला पाऊस झाला मराठवाङ्यातही काल ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला नांदेड जिल्ह्यात गेले दोन दिवस चांगला पाऊस झाला उस्मानाबाद जिल्हा परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या पुढले चार दिवस राज्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचा महत्त्वाचा कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक असलेला मुन्ना लाहोरी ठार झाला अत्याधुनिक स्फोटकं तयार करण्यात तो कुशल होता आणि काश्मीरच्या दक्षिणेकडच्या भागात दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम तो करत होता अनेक नागरिकांना ठार करण्यातही त्याचा हात होता असं पोलिसांनी सांगितलं या चकमकीत झीनातुल इस्लाम नावाचा स्थानिक दहशतवादी देखील मारला गेला जम्मू कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी दलानं केलेल्या शस्वसंधी उल्लंघनामुळे लष्कराचा एक जवान शहीद झाला आज सकाळपासून या भागात लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार सुरू होता या गोळीबारात जखमी झालेला हा जवान उपचारांदरम्यान मरण पावला लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं

तसंच जेक्ट्रीक वाहन चार्जरचा दर आठरा टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणला आहे येत्या एक तारखेपासून हे नवीन कर लागू होणार आहेत स्थानिक प्राधिकरणांना विजेवर चालणारी वाहनं भाडेतत्वावर घेताना लागू असलेल्या करातून परिषदेनं सूट दिली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला संबोधित केलं केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जीएसटी परिषदेची झालेली ही पहिलीच बैठक होती परिषदेच्या या आधी झालेल्या बैठकीत जीएसटी अंतर्गत नोंदणी करण्यासाठी उद्योगांना आधार कार्डाचा वापर करायला संमती देण्यात आली होती तसंच जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणा या उद्योगांना दहा टक्के दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली होती राज्य निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणा या पहिल्या लोकशाही पुरस्कारांचं वितरण आज मुंबईत झालं उपराष्ट्रपती एम

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज

सहारिया उपस्थित होते राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यानं राज्यसरकारनं त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत असं उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्यासाठी निवडणुका पारदर्शक असायला हव्यात आणि यात सहभागी असलेल्यांचा गौरव करायला हवा असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अशा प्रकारच्या पुरस्कारांमुळे लोकशाही पद्धतीतल्या सर्वानाच प्रेरणा मिळेल अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून जनतेशी संवाद साधतील

तसंच प्रधानमंत्री कार्यालयाच्या युट्युब वाहिनीवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल या कार्यक्रमानंतर लगेचच प्रादेशिक भाषांतून प्रसारण होईल त्याचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता करण्यात येईल मोदी यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दुसरा भाग आहे बस कंपन्यांना आंतरराज्य वाहतुकीसाठी परवाना उपलब्ध करुन देणा या राष्ट्रीय परवाना योजनेला केंद्रसरकारनं संमती दिली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल ही माहिती दिली यामुळे राज्यांच्या महसुलात तीन ते चार टक्क्यांनी वाढ होईल आणि हे उत्पन्न संबंधित राज्यांना त्या त्या प्रमाणात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं दिलं जाईल असं गडकरी यांनी सांगितलं

दहशतवाद्यांच्या जाळ्याला होणारं अर्थसाहाय्य आणि त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करावा असं आवाहन भारतानं इतर ब्रिक्स देशांसोबत मिळून केलं आहे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि विचास्सरणीचा ब्राझीलमध्ये रियो द जानेरो इथं झालेल्या त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत निषेध केला संयुक राष्ट्रांच्या कार्यकक्षेत एका भक्कम आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकटीच्या माध्यमातून दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहन ब्रिक्स देशांनी केलं दहशतवादी संघटना आणि सामाजविघातक शक्तींकडून होणारा व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी अशाप्रकारच्या संदेशाचा मूळ स्रोत शोधून काढण्याचं तंत्रज्ञान कंपनीनं विकसित करावं असं आवाहन केंद्र सरकारनं व्हॉट्सअॅपला केलं आहे केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते यासंदर्भात व्हॉट्सअॅप केंद्रसरकारला पूर्ण सहकार्य करेल असं आधासन कॅथकार्ट यांनी यावेळी दिलं

कारगील सेक्टरमध्ये उंचांवर असलेल्या भारतीय चौक्यांवरून पाकिस्तानचं पाठबळ असलेल्या घुसखोरांना या मोहिमेद्वारे पिटाळून लावण्यात आलं होतं कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भाजपा नेते बी

येडीयुरप्पा सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार आहेत

आसामातल्या अनेक नद्यांचं पाणी ओसरायला सुरुवात झाली असून पूरस्थिती आता सुधारत आहे अनेक विभागांत मदत आणि बचावकार्य अजूनही सुरुच आहे

वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी आणि इतरांविरोधात सुरु असलेल्या हवाला प्रकरणाच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयानं हैदराबादचा उद्योगपती सना सतीश बाबू याला अटक केली आहे